वारीची आठवण म्हणून यंदा विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करा सयाजी शिंदे यांचं वारकऱ्यांना आवाहन कोविड भारतात लोकसंख्येची घनता जास्त असली तरी दर एक लाख लोकसंख्ये मागे असलेली कोविड रुग्णांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

सुभाष देसाई राज्य सरकारनं चीनमधील कंपन्यांसोबत केलेले सामंजस्य करार सध्या जैसे थे अवस्थेत आहेत अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली याचा अर्थ ते रद्द केले असा नाही केंद्र सरकारनं यासंदर्भात धोरण जाहीर केल्यानंतरच याबाबत योग्य तो निर्णय घेणार असल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील असं सामंत म्हणाले

मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दूर दृष्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण विभागाची बैठक घेतली त्यावेळी काळे यांनी ही माहिती दिली शालेय शिक्षण मंत्री मंत्री वर्षा गायकवाड बैठकीला उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन वर्गाचं प्रात्यक्षिक पाहिलं आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधला ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत राज्यातले मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून सूचना मागवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

या संदर्भात मुंबईच्या अरविंद तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल सुनावणी झाली

कर्ज माफी संदर्भात राज्य सरकारनं दिलेलं आश्वासन कागदावरच राहिल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर मध्ये केली दादा भुसे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन बनावट बियाण्यांसंदर्भात केलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकार त्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली बनावट बियाणे विकणाऱ्या कंपन्यावर कडक कारवाई करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तत्पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केल्या जाणाऱ्या पीक कर्ज वाटपाचा भूसे यांनी आढावा घेतला

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात राज्य सरकारनं ठोस कृती करावी अशा मागणीच निवेदन या शिष्टमंडळानं मंत्र्यांना दिलं कृषी मंत्र्यांनी काल सोलापूर आणि बीडमध्येही पीक कर्ज वाटपा संदर्भात आढावा घेतला

एसएमएस किंवा मोबाईलवरून मेसेज आल्याशिवाय जे शेतकरी खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून येतील अशा शेतक यांचा कापूस खरेदी केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला पालघर पालघर पोलीसांच्या विश्वास अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यामुळे पोलीसांविरुद्धच्या गावकऱ्यांच्या तक्रारी कमी झाल्या असल्याचं डहाणूचे पोलीस उपअधिक्षक मंदार धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे श्रमजीवी संघटनेनं आयोजित केलेल्या एका कार्यशाळेत ते काल बोलत होते पालघरमधल्या तिहेरी हत्याकांडानंतर पोलीसांनी तिथल्या अनेक गावकऱ्यांना अटक केली होती त्या पार्श्वभूमीवर स्थानिकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करण्यासाठी पोलीस तिथे विश्वास अभियानाबरोबरच पोलीस मित्र आणि दक्षता समिती हे उपक्रमही राबवत आहेत आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण उत्खननाच्या प्रस्तावित लिलावाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे यासंदर्भात त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे प्रस्तावित बांदर कोळसा खाण प्रकल्प हा वन्यजीव कॉरिडॉरमध्ये आहे आणि विशेषत हे क्षेत्र व्याघ्र कॉरिडॉरमध्ये असल्याने यापूर्वीही खाण प्रकल्पाला विरोध झाला होता सध्या जी क्षेत्रे संरक्षित आहेत त्यांचं संरक्षण करणे गरजेचं आहे असे ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे कांदळवन संरक्षण मुंबईच्या कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली खाडीपात्रातल्या पाण्यात केल जाणार पिंजऱ्यातल मत्स्यपालन अवैध मचिछमारी आणि मत्स्य् दुष्काळाने होरपळलेल्या सिंधुदुर्गातल्या मच्छिमारांना वरदान ठरतंय मालवण तालुक्यात तोंडवळी इथंल्या पाच बचतगटांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शासनाच्या कांदळवन विभागामार्फत कांदाळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना राबविली जाते पिंजऱ्यातलं मत्स्यपालन हा या योजनेचाच एक भाग आहे

त्याला पर्याय म्हणून हि पिंजऱ्यातल्या मत्स्य पालनाची पद्धत नवी आशा निर्माण करणारी ठरत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदर्ग वरून निलेश जोशी आंदोलन पेट्टोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केलं यावेळी सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यात आले महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल सांगलीमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं

पंढरप्रमधल्या पालखी तळावर काल सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आपल्याला जगण्याची ऊर्जा देणाऱ्या वृक्षाची लागवड करुन त्याचीच पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा असं ते म्हणाले

गेली काही वर्ष सारस पक्षी गणना आणि संवर्धनाच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि वन्यजीव प्रेमी सावन बाहेकर यांनी आकाशवाणीला याविषयी अधिक माहिती दिली

भारतात या गुंतवणूक करा आणि चित्रिकरण करा असं आवाहन जावडेकर यांनी यावेळी जगभरातल्या चित्रपट समुदायाला केलं यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात भारताकडून माई घाट हा मराठी चित्रपट आणि हेलारो हा गुजराती चित्रपट दाखवला जाणार आहे तक्रार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे मुंढे आपल्या पदाचा गैर वापर करत असल्याचा जोशी यांचा आरोप आहे

झाकलीमुठ संचीत सांजवेळ रेषा आणि रेघा हे कथासंग्रह त्यांनी लिहिले आकाशवाणीच्या औरंगाबाद परभणी केंद्रावरून त्यांचा विचारशलाका हा कार्यक्रम प्रसारित होत होता हुवामान राज्यात काल कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात राज्यात पाऊसमान साधारण अशाच स्वरुपाचं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार